एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

कोरोना रूग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे

सांगली जिल्ह्यातल्या मिरज शासकीय रुग्णालयात कोवीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह पन्नास कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे सदर कोविड रुग्णालयातली कर्मचारी संख्या कमी झाली असून तिथल्या रुग्णसेवेवर त्याचा ताण पडला आहे

वैद्यकीय महाविद्यालयातले पदव्युत्तर विद्यार्थीही रुग्णांवर उपचार करत आहेत वंदे भारत अभियाना अंतर्गत आतापर्यंतच्या पाच टप्प्यांमधे विदेशात असलेल्या तेरा लाख नागरिकांना देशात आणण्यात आलं आहे

पश्संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांना कोरोना संसर्ग झाला आहे त्यांना हा संसर्ग झाला असल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर काल संध्याकाळी त्यांना मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अतूल लोंढे यांनी दिली आहे केदार हे पूर्व विदर्भातल्या सावनेरचे आमदार आहेत ते काही दिवसांपासून या भागातल्या पूरग्रस्तांसाठीच्या मदत कार्यात सहभागी झाले होते अशी माहितीही लोंढे यांनी दिली आहे केदार हे राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतले कोरोना संसर्ग झालेले सहावे मंत्री असून उर्वरित मंत्री या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातल्या कृषि अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची काल ऑनलाईन माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेऊन दोन दिवसात शासनाला कळवावा तसंच राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या गोपाळवाडी चेडगाव तालुका राहुरी इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना जाहीर झाला आहे सलग तिसऱ्यांदा अहमदनगर जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे गोपाळवाडी या शाळेत बहुतांश विद्यार्थी भटक्या जमातीचे आहेत त्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून वेगवेगळे उपक्रम मंगलाराम यांनी राबवले आहेत

आर्ट इंटेग्रॅटेड लर्निंग या उपक्रमांतर्गत कलेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाटयीकरण बाहली नाट्य यासारखे प्रयोग केले

केलेल्या कामाचं कौतुक या पुरस्कारानं केले असल्याची भावना नारायण मंगलाराम यांनी व्यक्त केली उद्या शिक्षक देणं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविद हे त्यांना हा पुरस्कार प्रदान करतील

सीबीएससीनं मुलांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली आहे

राज्यात काही ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरच्या गावांमधे काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला त्यामुळे या परिसरातल्या पाच हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं अंबाजोगाई तालुक्यात देवळा परिसरात शेतात तयार ऊस जमीनदोस्त झाला सोयाबीन ज्वारी मूग मका पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोयाबीनच्या पिकाचंही करपा आणि बुरशीनं नुकसान होत आहे नांदेड जिल्ह्यात किनवट आणि हदगाव तालुक्यातल्या काही भागांत काल रात्री मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला

लातूर जिल्ह्यात येळी ढोकी भिसेवाघोली शिराळा या परिसरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोयाबीन उडीद ज्वारीसह चारा पिकांचं मोठं नुकसान झालं अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत असे आदेश आमदार धीरज देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत

ते काल पूर परिस्थितीसंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते

बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली तालुक्यातल्या वसा आरमोरी तालुक्यातल्या चुरमुरा डोंगरसावंगी कोंढाळा देसाईगंज तालुक्यातक्या आमगाव सावंगी गावाला भेट दिली

येलदरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला

तर काही शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्यापर्यंत सुद्धा लाभ मिळाला आहे

काही कागदोपत्री चुकांमुळे हा हप्ता सुरु झाला नसला तरी लवकरच याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली नाथ समूह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा बी रघुनाथ स्मृती पुरस्कार लेखक बालाजी सुतार यांच्या दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे सध्या औरंगाबाद इथं राहणारे बालाजी सुतार हे मूळचे अंबेजोगाईचे

कंगना राणावत भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंबई पोलिसांचा अवमान करत होती आता तर तिने मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडनवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसंच सुशांतचं घर सांभाळणारा सॅम्युअल मिरांडा यांना ताव्यात घेतलं आहे त्या आधी त्यांच्या निवासस्थानांची झडतीही घेतली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती असली तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे प्राप्त परिस्थितीत देशाची सुरक्षा आणि एकात्मता कायम राहावी यासाठी लष्करानं आवश्यक ती खबरदारी घेतल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं जनरल नरवणे यांनी काल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांना भेट देऊन भारतीय सेनेच्या सज्जतेचा आढावा घेतला

जखमींना विक्रमगडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे